जागतिक व्यापर संघटनद्वी विकसनशील दक्षाची मंत्रीस्तरीय बैठकी आज नवी दिल्ली इथं सुरु

दाखल श्रीलंकत्त मशिदी आणि काही व्यापारी आस्थापनांवर हल्ल्यानंतर समाजमाध्यमांवर बंदी

अव्वल मानांकित सर्बियन टर्मिसपटू नोवाक जोकोविचनसिद्रीद खुली स्पर्धा जिंकली

त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून भाजपा सरकार शिक्षण सिंचन आणि औषधं अशा पायाभूत सुविधा आदिवासीपर्यंत पोहचवत आहेत असं ते म्हणाले भाजपा अध्यक्ष अमित शहा यांचं हेलिकॉप्टर जादवपूर क्वें उतरु न दिल्या बद्दल भाजपानं पश्विम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना दोष दिला आहे भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रकाश जावडेकर यांनी आज नवी दिल्ली ॐ पत्रकार परिषदेत सांगितलं की ममता बॅनर्जी सरकार पश्चिम बंगालमधे विरोधकांना प्रचारही करु देत नाही ही निवळ हुकूमशाही आणि लोकशाहीचा हत्या असल्याचा आरोप त्यांनी केला निवडणूक आयोगानं याबाबींची दखल घ्यावी अशी मागणी त्यांनी केली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रचारसभांच्या जागा ठरवताना नीती आयोगानं प्रधानमंत्री कार्यालयाबरोबर माहितीची देवाणघेवाण केली असेल तर ते आचारसंहितेचं उल्लघन होत नाही असं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे वरिष्ठ निवडणूक उपायूक्त संदीप सक्सेना यांनी नवी दिल्लीत बातमीदारांशी बोलताना सांगितलं की याबाबतच्या सर्व तक्रारींचा निवडणूक आयोगानं निपटारा केला आहे मंत्र्याचे अधिकृत दौरे असताना निवडणुकीचा प्रचार करता येत नाही

भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री गिरीराज सिंग यांनी बिहार मधल्या बेगुसराय जिल्ह्यात प्रचार सभेच्या वेळी व्यक्त केलेली सांप्रदायिक मतं ही आक्षेपार्ह असल्याचं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे यासंदर्भात त्यांनी दिलेला जबाब निवडणूक आयोगानं फेटाळला असून आचारसंहितेच्या काळात बोलताना काळजी घेण्याच्या सूचना त्यांना दिल्या आहेत प्रचारसभांमधे धर्माच्या आधारावर न बोलण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचा गिरीराज सिंग यांनी भंग केला असल्याचं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे

ऑस्ट्रेलिया बांग्लादेश भुतान फिजी जॉर्जिया केनिया दक्षिण कोरिया किर्गिजिस्तान मलेशिया मॅक्सिको म्यानमां रोमानिया रशिया श्रीलंका संयुक्त अरब अमिरात आणि झिम्बाव्बे या देशातून हे प्रतिनिधी आले आहेत

जिल्ह्यातल्या निवडणूका काल पार पडल्या त्यावेळी उमाशंकर यांनी सत्ताधारी तृणमूल काँप्रेसच्या बाजुनं पक्षपात केल्याचा आरोप भाजपानं केला आहे दरम्यान निवडणूक उपआयुक्त सुदीप जैन आज होणा या उच्चस्तरीय बैठकीत निवडणुकीच्या सातव्या टप्प्यातल्या मतदानासाठी मतदान केंद्रावरच्या तयारीचा आढावा घेत आहेत

सध्या विविध स्तरीय नियमांचा जागतिक व्यापारासमोर गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे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

चीन दक्षिण आफ्रिका ब्राझील सौदी अरेबिया तुर्की कझाकस्तान बांग्लादेश या देशांच्या मंत्र्यांसोबत जागतिक व्यापार संघटनेचे महासंचालक रॉबटो अझेवदो हे देखील उपस्थित राहणार आहेत फणी चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीबाबतचा आढावा घेण्यासाठी नऊ सदस्याच केंद्रीय पथक आजपासून तीन दिवसाच्या ओडिशा दौ यावर आहे या अंतर मंत्रालयीन पथकाचं नेतृत्व गृह मंत्रालयाचे अतिरिक्त सचीव विवेक भारद्वाज करत आहेत हे पथक दोन गटामधे विभागण्यात आलं असून फणी चक्रीवादळामुळे प्रभावित झालेल्या पूरी आणि खुरदा या दोन जिल्ह्यांना आज आणि उद्या भेट देणार आहे यानंतर हे पथक राज्याचे मुख्य सचीव ए

पाधी यांच्यासह विर वरिष्ठ अधिका यांशी चर्चा करणार आहे ऊर्जा मंत्रालयाच्या सचिवांच्या नेतृत्व खालचं पथक आज प्रभावीत भागात जावून वीज आणि त्वेर नुकसानीबाबत आढावा घेणार आहेत या चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीबाबत हे पथक केंद्र सरकारला अहवाल सादर करेल जागतिक समस्यांचं निराकरण करण्यासाठी संशोधकांनी नेहमीच चाकोरी बाहेर जाऊन संशोधन करावं असं प्रतिपादन उपराष्ट्रपती एम व्येंकय्या नायडू यांनी केलं नवी दिल्ली ध्वे भारतीय सामाजिक विज्ञान संशोधन संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ते उपस्थित होते दारिद्वय निर्नुलन ग्रामीण शहरी भागांमधील दरी नागरिकांचे आरोग्य या समस्यांकडे बघण्याचा दृष्टिकोण बदलायला हवा असंही ते म्हणाले

न्यायामूर्ती द्विरा बॅनर्जी आणि न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्या पीठासमोर सॉलिसीटर जनरल तुषार मेहता यांनी सांगितलं की दिल्ली उच्च न्यायालयानं कॅडर वाटपाची प्रकीया पुन्हा नव्यानं करायला सांगितलं आहे तथापि निवडलेल्या उमेदवारांचं प्रशिक्षण पुर्ण झालं असून दहा मे रोजी त्यांनी आपआपल्या पदावर रुजू होणं अपेक्षित होतं श्रीलंकेमधे काही समाजमाध्यमं तात्पुरती बंद घालण्यात आली आहे श्रीलंकेतल्या मशिदी आणि मुस्लिम धार्मियांच्या कामकाजाच्या ठिकाणांना लक्ष्य करुन हल्ला करण्यात आल्यानं सुरक्षेच्या दृष्टीकोणातून ही बंदी घालण्यात आली आहे ईस्टर संडेला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर श्रीलंकेत मुस्लीमांना लक्ष्य करुन हल्ले केले जात आहेत कोलंबो शहरातही काल रात्री संचारबंदी लागू होती

आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या काल हैदराबाद ििं झालेल्या अंतिम सामन्यात मुंबई िडियन्स संघानं विजय मिळवला शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या रोमहर्षक सामन्यात मुंबईनं चेन्नई सुपर किंग्ज संघाचा पराभव करत चौथ्यांदा विजेतेपदावर आपलं नाव कोरलं चेन्नईला जिंकण्यासाठी केवळ दोन धावांची गरज असताना मुंबई डियन्सच्या लसिथ मलिंगानं आपल्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर शार्दूल ठाकूरला बाद करुन एका धावेनं संघाला विजय मिळवून दिला